मास्क वापरणं वारंवार हात ध्णं आणि योग्य अंतर राखणं ही कोवि प्रतिबंधाची त्रिसूत्री जीवनशैलीचा भाग बनवावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे सातारा इथं कोवि रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते कोरोना विषाणूनंतर भविष्यात असा विषाणू प्रादर्भाव होणारच नाही अशी खात्री नसल्यानं कोवि ची लस आल्यानंतरही ही त्रिसूत्री आपल्या दैनंदिन सवयींचा भाग असावी असं म्ख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम स्रु केली आहे त्याअंतर्गत सिंध्दर्गच्या जिल्हाधिकारी केमंज्लक्ष्मी यांनी आकाशवाणीशी माहिती दिली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशव्यापी कोरोना प्रतिबंध जन चेतना अभियान न्कतंच स्रु केलं या मोहीमेतला सहभाग म्हणून वाशीम जिल्ह्यातल्या श्री व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष ए व्होकेट विजयराव जाधव आणि इतर कर्मचाऱ्यांनी कोरोनापासून बचावासाठी नियमितपणे मास्क वापरणं परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवणं तसंच वारंवार हात धुत राहण्याची शपथ काल घेतली

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात काल मुंबईत ओबीसी समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भैट घेतली त्यावेळी ते बोलत होते ओबीसींचं आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मंत्रिमं ळ उपसमितीनं ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा आणि जे निर्णय तत्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करण्याची सूचना म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा मार्गावर थानसेट आणि अंबरमाली या स्थानकांवर या गाड्या थांबणार नाहीत हार्बर मार्गावरील रे रो कॉटनग्रीन किंग्ज सर्कल च्नाभट्टी आणि मानसरोवर या स्थानकांवर थांबणार नाहीत पीआरपीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं काल रुद्रम या किरणोत्सर्गविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली ओणिशाच्या किनारपटटी नजीक असलेल्या व्हीलर बेटावर स्थित लक्ष्याचा अचूक वेध लढाऊ विमानातून ागलेल्या रुद्रम क्षेपणास्त्रानं घेतला रुद्रम हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं पहिलं किरणोत्सर्गविरोधी क्षेपणास्त्र असून शीआरशीओनं ते भारतीय हवाई दलासाठी विकसित केलं आहे अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांना निशाणा करून त्यांच्यावर टीकेची झो उठवण्यासाठी समाज माध्यमांवरच्या काही खोट्या खात्यांचा वापर करुन दवेष पसरवला जात आहे अशी तक्रार शिवसेनेनं केंद्र सरकारको केली आहे यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांना पत्रं पाठवली असल्याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चत्वेदी यांनी दिली

याला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं समाज माध्यमं चालवणाऱ्या कंपन्यांना काही मार्गदर्शक सुचना दयाव्यात आणि अश्या खोट्या बदनामीसाठी त्यांना जबाबदार धरावं अशी मागणी या पत्रादवारे केल्याचं चत्र्वेदी यांनी सांगितलं कर्ज परतफेपीसाठी सहा महिन्यांहन अधिक कालावधीची मुभा देण्याच्या निर्णयामुळे कर्जशिस्तीबरोबरच पतनिर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेलाच खीळ बसेल असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे याबाबत रिझर्व्ह बँकेनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे कर्जावर आकारलं जाणारं चक्रवाढव्याज माफ केल्यानेही बँकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार असून हे बँकांच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे तसंच ग्रंतवणूकदारांसह आर्थिक स्थैर्यावरही विपरीत परिणाम होण्याची शंका प्रतिज्ञापत्रात व्यक्त केली आहे

या अहवालान्सार त्या वेळी भिवंगी हे ग्राम पंचायत अंतर्गत येत होतं या इमारतीच्या मालकानं या इमारतीची वेळोवेळी शागप्जी न केल्यामुळे ही इमरात कोसळली असंही या अहवालात म्हटलं आहे अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे

रिपल्बिक टीव्ही या वृतवाहिनी सम्हाचे मुख्य आर्थिक व्यवहार अधिकारी शिवा सुंब्रमणिअम सुंदरम चौकशीसाठी हजर झाले नाहीत अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे मुंबई पोलीसांनी अलिकोच द्रचित्रवाहिन्यांशी संबंधित टीआरपी प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याचा दावा केला होता त्याच प्रकरणात संदरम यांना आज चौकशीला हजरराहण्याविषयीचं समन्स बजावलं होतं मात्र आपल्या वृत्तवाहिनीनं या प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यावर येत्या आठव ाभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपली चौकशी केली जाऊ नये असं कारण सुंदरम यांनी दिल्याची माहिती मुंबई पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान याच प्रकरणात मॅपिसन वर्ला कम्य्निकेशनचे व्यवस्थापकीय संचालक सॅम बलसाला हे चौकशीसाठी हजर झाले होते अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली रत्नागिरी जिल्ह्यातली खे नगरपालिका स्वतःचं कोवि केअर सेंटर सूरू करणार आहे एकवीरा नगरातल्या पालिकेच्या दवाखान्यात हे केंद्र सुरू होणार आहे

गेल्या काही काळात शहरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानं केंद्र सुरू करून त्याकरिता होणाऱ्या खर्चाची तरतूद केल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेपेकर यांनी दिली आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सामान्य नागरिकही त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत द्रकानाचे व्यवस्थापक महेश सुतार यांनी याबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं

जिल्ह्यात भातकापणीला सुरुवात झाली असल्यानं या पावसाम्ळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दरम्यान जिल्ह्यात आणखी तीन चार दिवस असाच म्सळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे आवश्यक ती दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणान केलं आहे रायग जिल्ह्यात परतीच्या पावसाची उघ झाप सुरू असल्यानं जिल्ह्यातील भात कापणीची कामं लांबणीवर पपली आहेत मराठवाड्यात काल औरंगाबाद उस्मानाबाद जालना तसंच नांदे इथं जोरदार पाऊस झाला आज मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे सिंधूदर्ग जिल्ह्यामधल्या सावंतवा ी इथल्या मोती तलावाकाठचा कवी केशवसुत कटटा आणि पूल स्ट्रक्चरल ऑपिटमध्ये धोकादायक ठरला आहे त्यामुळं नवं बांधकाम होईपर्यंत हा कट्टा सार्वजनिक उपयोगासाठी बंद करायचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे या मोती तलावाकाठीच कवी केशवस्त यांनी त्यांची संध्याकाळ ही कविता लिहीली होती त्याची आठवण म्हणून इथं कवी केशवस्त कट्टा विकसित केला होता आता नवं बाधकाम होईपर्यंत हा कट्टा बंदच राहणार आहे परिसर स्वच्छ ठेवायच्या उददेशानं नवी मुंबई महानगरपालिकेनं शहरात भूमिगत कचराकंड्या उभारल्या आहेत यामुळे जमिनीवर क्ठेही कचऱ्याचे शाग पश्त नसून उग्ग वासही सहन करावा लागत नाही